शपथ विधी पूर्ण करुन संध्याकाळी पाच वाजता बहुमत चाचणी घेण्याचा आदेश काल सर्वोच्च न्यायालयानं दिला होता मात्र अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा आणि त्यानंतर देवेंद्र फडनवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यामुळे नवं सरकार अस्तिवात येत आहे महाविकास आघाडीतल्या शिवसेना राष्ट्रवादी काँप्रेस आणि काँप्रेसच्या विधीमंडळ पक्ष नेत्यांनी काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना अध्यक्ष उद्ध्व ठाकरे यांचा शपथविधी उद्या संध्याकाळी साडे सहा वाजता शिवाजी पार्कला होणार असल्याचं जाहीर केलं तसं पत्र राज्यपालांनी उद्ध्व ठाकरे यांना दिलं आहे ट्रांसजेंडर व्यक्तींच्या हक्कांचं रक्षण करणारं विधेयक संसदेत मंजूर झालं

राज्यसभेत काल आवाजी मतदानानं हे विधेयक मंजूर झालं लोकसभेनं याआधीच या विधेयकाला मंजूरी दिली आहे जन्मतः असलेल्या लिंगापेक्षा नंतर वेगळी लिंग ओळख झालेल्या व्यक्तीला ट्रान्स्जेंडर मानलं जाणार असून अशा प्रत्येक व्यक्तीला घराचा भाग असण्याचा आणि घरात राहण्याचा हक्क या विधेयकानं अधोरेखित केला आहे राष्ट्रीय आरेखन संस्था विधेयकाला काल लोकसभेनं मंजूरी दिली राज्यसभेत याआधीच हे विधेयक मंजूर झालं आहे

या विधेयकाद्वारे ई सिगारेट च्या उत्पादन व्यापार वाहतूक साठवणूक आणि जाहिरात करण्यावर प्रतिबंधक लावण्यात येणार आहे एका क्रिक्ट्रॉनिक वस्तूच्या माध्यमातून निकोटीन आणि क्रिर रसायनांना उष्णता देऊन धूर तयार करणारं माध्यम अशी व्याख्याही करण्यात आली आहे अशा सिगारेटचा वापर करणाऱ्याला एक वर्षाची सक्तमजूरी आणि एक लाख रूपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे सरकार केवळ ई सिगारेटवरच बंदी का आणत आहे जेव्हा की साधारण सिगारेटची खुलेआम विक्री होत आहे असे मत काँग्रेसचे अधीर रंजन यांनी या विषयावरील चर्चा सुरू करतांना म्हटलं भाजपाच्या वरूण गांधी यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला या चर्चेत विर पक्षांच्या खासदारांनीही भाग घेतला आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन या विधेयकावरच्या चर्घेला उद्या उत्तर देणार आहेत गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्री हरदिप सिंग पुरी यांनी काल राजधानी दिल्लीतल्या अनधिकृत वसाहतीच्या बाबतीतले विधेयक लोकसभेत मांडलं अनधिकृत वसाहतींमध्ये राहणाऱ्या जवळ जवळ चाळीस लाख लोकांनी मालकीहक्क देण्यासाठी नियमांची चौकट या विधेयकाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे

देशानं गेल्या पाच वर्षात प्रगती साधली असून एका क्रांतीकारी प्रवासाचे आपण साक्षीदार आहोत असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केले ते काल नवी दिल्लीत एका खाजगी वाहिनीने आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलत होते गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असेलेले अनेक प्रश्नही या काळात सुटले असल्याचे त्यांनी सांगितले लोकांनी त्यांच्यासाठी अथक काम करणाऱ्या आपल्या सरकारला त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी बहूमत दिलं आहे असंही ते म्हणाले दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याप्रकरणी कश्मीरी व्यापारी झहूर अहमद शाह वाटाली याची सुमारे सहा कोटी रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयानं ताब्यात घेतली आहे जम्मू कश्मीरमधल्या बडगाम जिल्ह्यातल्या दोन गावांमधे जमीनीच्या स्वरुपात ही मालमत्ता आहे वाटाली आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावे ही जमीन आहे मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यान्वये एप्रिल महिन्यात संचालनालयानं ही कारवाई केली सद्ध्या वाटालीला दुस या एका प्रकरणी तिहार कारागृहात ठेवण्यात आलं आहे जम्मू काश्मिरमध्ये ज्या भागात चकमकी सुरू आहेत त्या ठिकाणी काही स्फोटकं दडवली असल्याची शक्यता असल्यामुळे अशा भागात प्रवेश न करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत लोकांनी पोलिसांना सहकार्य करावे असंही आवाहनही करण्यात आलं आहे या सूचना राजपोरा आणि फुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीनंतर देण्यात आल्या असून या वेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठीची अधिसूचना काल जारी झाली

त्याच्या दुस या दिवशी उमेदवारी अर्जांची छाननी होईल

श्रीहरी कोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन सकाळी नऊ वाजून अड्डावीस मिनिटांनी हे प्रक्षेपण होईल अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संघटना अर्थात इस्रोनं दिली

या उपग्रहावर अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात आले असून पायाभूत सुविधा विकासाच्या दृष्टीनं उपयुक्त माहिती त्यातून मिळेल बँकाक ओ सुरु असलेल्या आशिया तिरंदाजी विधविजेतेपद स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी चमकदार कामगिरी केली

तरुणदीप राय आणि जयंता तालुकदार यांची चीनविरुद्धची कामगिरीही सुरेख झाली सोमवारी झालेल्या मिश्र स्पर्धेत दास यानं दीपिका कुमारी समवेत कांस्य पदकाची कमाई केली आज होणा या संयुक्त स्पर्धेच्या तीन फे यामधे भारतीय तिरंदाज घवघवीत यश मिळवण्यासाठी सज्ज आहेत

तर गुजरातच्या गीत सेठी याने नलीन पटेल याच्यावर विजय मिळवला पुढच्या वर्षी होणाऱ्या राष्ट्रीय चॅम्पियन स्पर्धेच्या पाशर्वभूमीवर या दोन खेळाडूंना निमंत्रित केले होते आयसीसी कसोटी क्रिकेट मानांकनात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पुढच्या क्रमांकावर सरकला असून सलामीचा फलंदाजीत मयंक अप्रवालनं पहिल्या दहा जणांत स्थान मिळालेलं आहे

पहिल्या पाचात तीन भारतीय फलदांजांना स्थान मिळालं आहे त्यात कोहलीच्या बरोबर चेतेश्वर पूजारा आणि अजिंक्य रहाणे यांचा समावेश आहे पाकिस्तानी सीमेवरच्या जम्मू काश्मिर राज्यातल्या उत्तर कमांड क्वे भारतीय लष्कराने ईस्रायली रणगाडा विरोधी स्पाईक क्षेपणास्त्र तैनात केले आहेत फायर अऍण्ड फरगेट अशा प्रकारचे हे क्षेपणास्व असून एका जवानाकडून वाहून नेता येणारे हे क्षेपणास्व चार किलोमिटर अंतरापर्यंतचे रणगाडे आणि बंकर उद्ववस्त करू शकते

जयशंकर यांनी म्हटलं आहे संविधान दिनाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते लोकशाही आणि मानवी हक्कांचं समर्थन करणा यांनी दहशतवादाविरोधातही ठामपणे उभं रहावं असंही ते म्हणाले